कोरोनचा वाढता संसर्ग लक्षात घेता या पुढच्या काळात पुणे महापालिकेने सर्वसाधारण सभा आणि इतर समित्यांच्या बैठका या दूर दृष्य प्रणालीच्या माध्यमातून घ्याव्यात असे आदेश राज्य सरकारच्या नगर विकास खात्यातर्फे देण्यात आले आहेत

प्ढील आदेश येईपर्यंत हे आदेश लागू होतील असं नगर विकास खात्याचे उपसचिव कैलास बधान यांनी एका आदेशाद्वारे कळवलं आहे प्णे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून खेड आळंदी आणि चाकणसह ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये वाढ करावी अशा स्चना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या आहेत ते आज राजग्रुनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात एका बैठकीत बोलत होते खाजगी रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला दाखल करुन घ्यावे आणि कोणत्याही रुग्णाला परत पाठव् नये रुग्णाला दाखल करुन घेण्यास खाजगी रुग्णालयानी टाळाटाळ करु नये अशा स्पष्ट सूचना राम यांनी दिल्या आहेत सध्याच्या कोरोना प्राद्र्भावाचा सामना करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाय योजनांवरून प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी असा नवा संघर्ष उभा राहत असल्याचं चित्र प्णे महानगर क्षेत्रात दिसू लागलं आहे टाळेबंदीचे नियम शिथिल महानगरातील रुग्णांच्या संख्येत जवळपास द्रप्पट वाढ झाली आहे

तर उपम्ख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संपूर्ण प्रशासनानं प्न्हा टाळेबंदी करण्याला ठाम विरोध दर्शवला आहे

त्याम्ळे मंडळाच्या हद्दीत खबरदारीच्या उपाययोजनां करण्यात येत असून नागरिकांनीही स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे

प्ण्याचे महापौर म्रलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली आहे महापौरांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे ताप येऊ लागल्याने महापौरांनी कोरोना चाचणी केली होती त्याचा अहवाल पॉझीटीव्ह आला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आपली प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी म्हटलं आहे पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेले लोणावळा शहरातील भ्शी धरण पावसाचे आगमन होताच द्थडी भरून वाह लागले आहे कालपासून लोणावळ्यात पावसाला स्रुवात झाली असून धरण आज शंभर टक्के भरून वाह लागले आहे कायदा आणि स्व्यवस्थेची परिस्थिती कोरोना महामारीचे संकट याम्ळे लोणावळा परिसरातील पर्यटनस्थळं पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे प्ण्यातल्या वैकूंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ

त्रिपाठी यांना उत्कृष्ट नेतृत्वाबद्दल कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह या मासिकाच्यावतीने सी एस आर एमिनंट डायरेक्टर ऑफ लिडिंग इन्स्टिट्यूट या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं आहे वीज कंत्राटी कामगारांची महावितरण महापारेषण महानिर्मिती या तीनही कंपन्यांच्या अधिका यांसमवेत झालेली बैठक निष्फळ ठरल्याने वीज कंत्राटी कामगारांनी सात ज्लैपासून राज्यव्यापी बेमूदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला वीज कंत्राटी कामगार संघटनेने दिला आहे कंत्राटी कामगारांना कामावर कायम करावे अशी संघटनेची मागणी आहे एम्प्लॉईज्ड पेन्शन स्किम अंतर्गत निवृत्ती वेतनधारक आता आपलं डिजिटल जीवन प्रमाणपत्र आता वर्षभरात कोणत्याही महिन्यात देवू शकतात एक वर्षापर्यंत ते प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार आहे यापूर्वी हे प्रमाणपत्र दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात द्यावं लागत होतं

उद्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे घाट विभागात तरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर हा होता आजचा पुणे वृतांत